मुख्यमंत्री संवाद पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळं उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं ते समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे आषाढीला जसं सर्वांनी सहकार्य केले होते तसं कार्तिकीला देखील करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना केलं महाराष्ट्रानं कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही कोरोनाचं संकट नाहीसं झालेलं दुसरी तिसरी लाट येऊ शकते कृपा करून सगळं सुरू केलं म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही हे लक्षात घ्या असही मुख्यमंत्री म्हणाले कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे त्यांना साभाळायला हवं आज आपल्या हातात लस नाही कधी येईल ते सांगता येत नाही

त्याचा वापर करू नये असा सल्ला या संघटनेनं शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनातून दिला मात्र राज्यात अजूनही रेमडेसवीर औषधाचा वापर चालू आहे या संदर्भात विचारलं असता आरोग्य विभागाला राज्याच्या कोविड टास्क फोर्सकडून असा बदल करण्यास सांगण्यात आलेलं नाही जोपर्यंतर टास्क फोर्सच्या तंज्ज्ञ समितीकडून काही सूचना येत नाहीत तोपर्यंत रेमेडेसिवीरचा वापर सुरू राहील असं राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ अर्चना पाटील यांनी सांगितलं

सुभाष साळुंखे यांनी आकाशवाणीशी बोलताना स्पष्ट केलं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार या औषधाच्या वापरावर निर्बंध आणण्याबद्दलची कोणतीही शिफारस कृती गटाकडून केली जाणार नसल्याचंही ते म्हणाले

इतर भागातही नेमक्या किती शाळांची घंटा आज वाजणार ते सांगता येणार नाही आणि घंटा वाजली तरी किती मुलं येतील आणि किती शिक्षक येऊ शकतील याबाबत साशंकताच आहे

त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर निर्णय होतो आहे

काही जिल्ह्यात अजून निर्णयच झालेला नाही ज्या जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं तिथेही अजून सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झाल्याच नाहीत ज्यांच्या झाल्या त्यातल्या अनेकांचे अहवाल यायचे आहेत ज्यांचे आले त्यातले काही कोरोना बाधित निघाले आहेत त्यामुळे आज किती गुरूजी शाळेत येऊ शकतील याबाबत शंकाच आहे मुळात जवळपास निम्म्या पालकांची मुलांना शाळेत पाठवायला संमतीच नाही त्यामुळे आज असो वा उद्या परवा केव्हाही निम्मी मुलं शाळेत येणारच नाहीत

विनयसहस्रबुद्धे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं

मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्राचा उल्लेख ह्यमन रिसोर्स ऐवजी ह्यमन रिलेशन असा करण गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं कोणत्याही आपत्तीच्या काळात समाजजीवनात जे बदल होतात त्या बदलांकडे आणि समस्येवरील उपाययोजनांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे असं ते म्हणाले

काही उपक्रम तर आधीपासून सुरू होते त्यांनीही टाळेबंदीमुळे आपल्या सेवाकार्यात खंड पडू तर दिला नाहीच उलट गती आणि व्यापी वाढवली नागपुरातील खुशरू पोचा यांचा नेकी का पिटारा त्यातलाच एक खिशात पैसा असला की एका फोनवर जेवण मिळते परंतु जर अडचणीत असाल तर अन्ना साठी दाही दिशा आम्हा फिरवीसी जगदिशा म्हणत आळवणी करावी लागते परंतु तुम्ही नागप्रात असाल तर अशा आळवणीची गरज भासणार नाही

समाजातील सेवाभावी सहोदरांच्या मदतीनं नागपुरातील खुशरू पोचा एक दशकांहून अधिक काळ हे सेवा कार्य अव्याहतपणे पार पाडताहेत

या निःशुल्क सेवेचा अनेक गरजुंना लाभ मिळतो आहे पोचा यांनी नंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत लोकांच्या आर्थिक मदतीनं रुग्णाच्या नातेवाईकांना अन्न प्रवठा करण्याचा उपक्रम सुरू केला त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी नेकी का पिटारा नावानं रेफ्रिजेरेटरही बसवले आहेत त्यात फळे सरबतं बिस्कीटं सोया दूध आणखी बरेच पौष्टिक खाद्यपदार्थ ठेवलेले असतात

कोरोना टाळेबंदीच्या काळात या पिटाऱ्यानं मेळघाट नागप्र आणि यवतमाळ च्या गरजवंतांची भूक भागवली आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित पुणे